डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असंही या पत्रात म्हटलं आहे पश्चिम बंगालमधल्या घटनेनंतर देशभरात अनेक ठिकाणचे निवासी डॉक्टर संपावर गेल्यामुळे आरोग्य व्यवस्था प्रभावित झाली होती

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार विरोधी पक्षाला सहकार्य करण्याचं आवाहन करेल अशी शक्यता याबाबतच्या वृत्तात वर्तवली आहे

राज्यपाल सी विद्यासागर राव मुंबईत राजभवन इथं सकाळी अकरा वाजता नव्या मंत्र्यांना शपथ देतील भाजपचे अनिल बोंडे रिपाईचे आठवले गटाचे अविनाश महातेकर यांच्यासह आशिष शेलार राधाकृष्ण विखेपाटील जयदत्त क्षीरसागर अतुल सावे यांची नावं या विस्तारासाठी चर्चेत आहेत उद्यापासून सुरू होत असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मंत्रिमंडळ विस्ताराला उपस्थित नसतील ठाकरे आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित अठरा खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर आहेत

पक्षप्रमुख ठाकरे यांनी संसदीय कामकाज मंत्रालयाला याबाबत पत्र दिलं आहे

काल दिल्ली इथं केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते गोदावरी खोऱ्यात जास्तीत जास्त पाणी आणण्याचं नियोजन असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं

या योजनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ काल विजया रहाटकर यांच्या हस्ते नंदरबार इथं झाला त्यावेळी त्या बोलत होत्या पर्यटनमंत्री जयक्मार रावल यावेळी उपस्थित होते

दुध वितरण करणाऱ्या प्लास्टीकवर उपाययोजनांसंदर्भात काल मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते यासाठी प्रभावी कार्यपद्धती अवलंबल्यास राज्यातून लवकरच प्लास्टिक हद्दपार होईल असं कदम म्हणाले

नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मुतीप्रित्यर्थ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या प्रस्कारांचं काल तावडे यांच्या हस्ते वितरण झालं त्यावेळी ते बोलत होते

याबाबतचं परिपत्रक अन्न आणि नागरी प्रवठा विभागाकडून जारी करण्यात आलं असल्याची माहिती अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री जयक्रमार रावल यांनी काल दिली रास्तभाव दुकानदार महिन्यातल्या ठराविक तारखेनंतर धान्य उपलब्ध करून देत नाहीत अशा तक्रारी विभागाकडे आल्या होत्या त्यांची दखल घेऊन हा निर्णय घेतला असलाचं रावल यांनी सांगितलं

पोहनेर इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण काल मुंडे यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या या इमारतीचं काम अतिशय दर्जेदार झालं असून इमारतीची शोभा कायम ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचं मुंडे यांनी सांगितलं

काल लातूर इथं आयोजित मराठवाडा विकास परिषदेच्या उद्घाटन सत्रात बीज भाषण करताना राजेंद्रसिंह यांनी परखड मतं मांडली ऊसामुळे मराठवाड्याचा विकास नाही तर विनाश होत असून याबाबत कठोर कटू निर्णय घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं मोठ्या प्रमाणावर झालेली जंगलतोड भूजलाचा अत्यधिक उपसा अशा अनेक च्रकांकडे त्यांनी लक्ष वेधलं सरकारने या परिसरात केलेल्या जलसाक्षरते बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं

दुष्काळमुक्त महाराष्ट्रसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

ऑस्ट्रेलियानं दिलेलं तीनशे पस्तीस धावांचं लक्ष्य गाठतांना श्रीलंकेचा संघ शेहेचाळीसाव्या षटकांत दोनशे सत्तेचाळीस धावांवर सर्वबाद झाला दरम्यान या स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना होणार आहे

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये अनुदान तत्काळ द्यावं पिक विमा त्वरित मंजूर करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं